सरकारनं राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर करावी अशी उद्धव ठाकरे यांची मागणी

मन की बातमुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागली अनेक सामाजिक उपक्रम आणि चळवळी निर्माण झाल्या हा कार्यक्रम राजकारणापासून अलीप्त रहावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना देशवासियांनी साथ दिली असं सांगून नरेंद्र मोदी यांनी सेल्फी विथ डॉटर स्वच्छता रस्ते सुरक्षा अंमली पदार्थ मुक भारत अशा विविध उपक्रमात आपणहून पुढाकार घेत सहभागी झालेल्या नागरिकांचे आभार मानले या कार्यक्रमात सहभागी होणारे नागरिक प्रधानमंत्र्यांशी नाही तर निकटवर्तीयांशी बोलण्याच्या भावनेनं विचार मांडतात ही गोष्ट महत्त्वाची असून लोकांचे विचार आणि त्यांची पत्रं ह्यामुळे हा कार्यक्रम समृद्ध होत गेला असं मतही त्यांनी व्यक्त केलं उद्या साज या होणा या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी भारतीय घटनेचं महत्व विशद केलं जर आपण दुस यांच्या अधिकाराचा आदर सन्मान केला तर आपल्या अधिकारांचं रक्षण आपोआपच होणार आहे असं मत त्यांनी मांडलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनी बाबासाहेबांचं देशासाठीचं योगदान अधोरेखित केलं आणि त्यांना आदरांजली अर्पण केली अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे आपला अयोध्या दौरा आटोपून आज मुंबईला परतले सरकारनं राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर करावी अशी मागणी त्यांनी अयोध्येत केली काल शरयूतीरी त्यांनी हजारो शिवसैनिकांसह महाआरती केली आज सकाळी त्यांनी रामजन्म स्थळी जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं सध्याच्या सरकारकडून जर राम मंदिर उभारलं जाणार नसेल तर पुढं सरकार बनणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला राम मंदिरासाठी अध्यादेश आणा कायदा करा शिवसेना पाठिंबा देईल असा पुनरुच्चार त्यांनी केला राम मंदीर हा कोणासाठीही राजकीय विषय नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज सातारा जिल्ह्यात बातमीदारांशी बोलत होते प्रभू श्रीरामांचं मंदीर आयोध्येत उभारले पाहिजे असं हिंदू समाजाला वाटतं उध्दवजींनी आयोध्येत जावून श्रीरामांचं दर्शन घेतलं आहे नक्कीच श्रीरामांचा आर्शीवाद त्यांना प्राप्त होईल ते आयोध्येत गेल्याचा आम्हाला आनंदच आहे असं ते म्हणाले तर राम मंदिराचा मुद्दा हा नवीन नसल्यानं शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे अयोध्येला गेल्यामुळे त्यांना राजकीय फायदा होणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला तोटाही होणार नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज लातूर इथं गेले असता बातमीदारांशी बोलत होते हिन्दुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेनं युती करावी अशी भाजपाची भूमिका असल्याचं ते म्हणाले सध्या जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला महत्व आलं असून जनतेला भाजपाविषयी विश्वास वाटतो असंही दानवे म्हणाले

बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून या संविधानामुळेच भारतीय लोकशाही प्रगल्भ आणि परिपूर्ण आहे असं सांगत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आज पुण्यात उरुळी कांचन इथं रिपब्लिकन पक्षानं संविधान सामाजिक सलोखा परिषद आणि उद्या सकाळी पुणे शहरात संविधान सन्मानार्थ दौड आयोजित केली आहे त्यानिमित्त आठवले आज पुणे दौऱ्यावर होते त्यांनी आज पुण्यात कोंढवा इथं झालेल्या रिपाइंच्या अल्पसंख्यांक समाज मेळाव्याला संबोधित केलं तसंच विमान नगर इथं सेफ फूड इंडियातर्फे अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेल्या भीमा खाद्यपदार्थ विक्री गाडीचं उदघाटनही त्यांनी केलं जाती धर्म भाषा प्रांत आणि विविधता असलेल्या देशाला राष्ट्रीय कात्मतेच्या तत्वातून किसंघ भारत उभारण्याचं काम संविधानामुळेच झालं आहे असं आठवले यांनी म्हटलं आहे

मात्र दृष्काळी स्थिती असल्यानं चाऱ्याचा प्रश्र उझवू शकतो

लोक प्रसारकाच्या रुपात प्रसार भारती खूप मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचं ते म्हणाले राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं चव्हाण यांच्या प्रितीसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा असून राज्याच्या प्रगतीकरता त्यांनी पाया रचला असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले जम्मू कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बाटगुंड गावामधे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सहा अज्ञात दहशतवादी मारले गेले या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं मध्यरात्री शोधमोहिम सुरु केली होती त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला ही चकमक आता संपली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

या विजयामुळे तीन सामन्याच्या या मालिकेत भारतानं बरोबरी साधली आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांविरुद्ध न्यायालयीन कारवाईला उशीर व्हायला पाकिस्तान सरकारच जबाबदार असल्याचं या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे या हल्ल्याला उद्या दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या पूर्वसंघ्येला आज बडोद्यात विधि आणि न्याय या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुपे म्हणून बोलताना निकम यांनी सांगितलं की हल्ला होऊन कि दशक उलटल्यावर पाकिस्ताननं मुख्य सूत्रधारांवर किरकोळ कारवाई केली आहे पाकिस्तान या प्रकरणातल्या आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात धुंदलवाडी आणि आसपासच्या परिसरात काल भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे गेल्या काही दिवसांत ह्या भागांत असे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे